कोरोना विषाणू संसर्गाच्या संबंधीचा देशभरात चालू असलेल्या उपाययोजनांची माहिती ते यावेळी देण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या संचारबंदीचा कालावधी उद्या संपणार आहे त्या पार्श्वभूमीवर ते काय घोषणा करतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे

कोरोनाचा प्रादर्भाव रोखण्यासाठी आघाडीवर राहन काम करत असलेल्या प्रत्येकाचं हे यश असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

औरंगाबादमधे आज चार नवे कोरोना विषाणू बाधीत रुग्ण आढळले आहेत शहरातील रुग्णांची संख्या आता चोवीस झाली आहे देवळाई आरेफ कॉलनी आणि किराडप्रा इथं हे रुग्ण आढळले असून या सर्वांना त्यांच्या नातलगांकडून संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संदर कुलकर्णी यांनी दिली आहे

कोरोना बधितांची वाढती संख्या लक्षात घेता नाशिक जिह्यात अनेक ठिकाणी गाव किंवा शहर स्वतःहहन बंद ठेवत आहेत मालेगाव यथे जिल्हा प्रशासनाने सर्वच व्यवहार बंद केले आहेत फक्त अत्यावश्यक सेवाच स्रु राहणार आहेत मालेगावमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण रोजच वाढत असल्याने मालेगावचा लाल क्षेत्रामध्ये समावेश करावा अशी मागणी खासदार डॉ सुभाष भामरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे

यवतमाळ मध्ये आणखी एकाला कोरोनाची बाधा झाली आहे तो स्थानिक एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्नाच्या थेट संपर्कात होता

ध्ळे शहरातील मृत कोरोनाबाधित रुग्ण तपासणीसाठी साक्री रोडवरील सेवा हॉस्पिटलमध्ये गेला होता

मात्र यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे

ठाणे जिल्ह्यात जिथे जिथे कोरोनाबाधित रुग्ण नाही असे परिसर हरित क्षेत्र म्हणून घोषित करावं मात्र त्या क्षेत्राच्या सर्व सीमा सील कराव्यात असा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे त्याअंतर्गत एकही कोरोनाबाधित रुग्ण नसलेला ठाणे शहरातला कोपरी गाव परिसर हरित क्षेत्र म्हणून घोषित करून आतल्या आणि बाहेरच्या व्यक्तीची ये जा थांबवण्यासाठी गावाला जोडणारे सर्व सस्ते सील करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत

आज सायंकाळपर्यंत परभणी जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही

कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याची आणि त्यांचे विलगीकरण करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्याचे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आज दिले या आदेशांच्या अंमलबजावणीचे अधिकार आणि त्यासाठी आवश्यक ते नियोजन व व्यवस्थापन हे विभागस्तरीय सहाय्यक आय्क्त आणि त्यांच्या संबंधित पथकादवारे करण्यात येणार आहे त्याचबरोबर विलगीकरण करताना स्वतंत्र खोलीत एक व्यक्ती अशी व्यवस्था संबंधित व्यक्तींच्या घरी सोय होत असल्यास तिथेच करावी अन्यथा अन्यत्र संसर्गाचा प्रतिबंध होऊ शकेल अशा ठिकाणी करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत पालघर जिल्ह्यात व्हाट्सएप ग्र्पवर वादग्रस्त पोस्ट प्रसारित केल्याबाबत ट्विटरवरून दाखल तक्रारीनुसार व्हाट्सएप ग्रुप ऐडमिन आणि पोस्ट करणाऱ्या सदस्याविरोधात ग्न्हा दाखल झाला आहे

समाजमाध्यमावर धार्मिक भावना दुखावणारा मजकूर प्रकाशित करणाऱ्या जालना जिल्ह्यातल्या तीर्थप्री इथल्या एका संशयिताविरुध्द जिल्ह्यातल्या गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागरी कर्मचारी असल्याचा बनाव करून प्णे जिल्ह्यात अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे प्णे पोलिसांनी आज ही माहिती दिली यातील एकानं महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा खाकी गणवेश घातला होता तर द्सऱ्यानं संरक्षण कर्मचाऱ्याचा कोट परिधान केला होता साथरोग नियंत्रण कायदा व संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून अवैधरित्या मद्यविक्री करणा या यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यातल्या हॉटेल सिटी पॉईंट बार एन्ड रेस्टॉरंटचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे दोन दिवसांपूर्वीच वणी येथील अक्षरा रेस्टॉरंट एन्ड बारचा परवाना रदद करण्यात आला होता यवतमाळमध्ये पोलिसांच्या वाहतूक शाखेने धडक कारवाई हाती घेत मोटर वाहन कायदयाचे उल्लंघन करीत आणि विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांची वाहनं जप्त केली आहे

संचारबंदीच्या कालावधीत चंद्रपुर जिल्ह्यातल्या बल्लारपूर शहरात पोलिसांनी काढलेल्या पथसंचलनावर नागरिकांनी फ्लांचा वर्षाव केला याम्ळे पोलिसांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून आलं आता ऐकूयात कोरोना विषाणू संसर्गामुळे औरंगाबाद जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थिती आमचे प्रतिनिधी रविक्मार कांबळे यांनी घेतलेला आढावा

अमरावती शहरातल्या गवळीप्रा इथं एका हिंदू कुटुंबातल्या महिलेचं काल निधन झालं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू असल्यानं त्यांचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी येऊ शकले नाहीत मात्र गवळीप्रातील मुस्लिम बांधवांनी सामाजिक ऐक्याचं दर्शन घडवत त्या परिवारासोबत या महिलेच्या पार्थिव देहावर हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले शासनानं आखून दिलेल्या दिशानिर्देशांचं पालन करत हे अंत्यसंस्कार करण्यात आले भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला श्भेच्छा दिल्या आहेत कोरोनाच्या संकटाम्ळे महामानव डॉ बाबासाहेबांची जयंती यंदा डिजिटल माध्यमातून साजरी करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे

बाबासाहेबांना अभिवादन करतानाची छायाचित्रे ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर तसंच कोरोनाविरुद्धच्या लढाईतील आपली एकजूट दाखवून देऊया असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे

राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या प्स्तकांचं वाचन करुन साजरी करण्याचं आवाहन केलं आहे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी डॉ आंबेडकर यांच्या जयंती निमित शुभेच्छा दिल्या आहेत

हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळाप्र आणि आसपासच्या परिसरात आज द्पारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली साताऱ्यातही आज काही ठिकाणी गारपीटीसह म्सळधार पाऊस झाला उस्मानाबाद जिल्ह्याच्या काल संध्याकाळी नळदुर्ग आणि जळकोट परिसरात तर आज द्पारी वाघोलीसह काही ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला

येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात त्रळक ठिकाणी पावसाची शक्यता प्णे वेधशाळेनं व्यक्त केली आहे